आर्थिक समावेशनासंदर्भात आज सकाळी नवी दिल्लीत आयोजित परिषदेत ते बोलत होते भारताची डिजीटल अर्थव्यवस्था एक ट्रीलीयन डॉलरवर पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं

विजेत्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन आणि बीड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाचा समावेश आहे

मुंबई पुणे मुंबई दरम्यान धावणा या प्रगती एक्सप्रेसचं मध्य रेल्वेनं उत्कृष्ट रेक च्या धर्तीवर अद्ययावतीकरण केलं आहे

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असलेला ओला उबेर टॅक्सी मालक आणि चालकांचा संप काल रात्री मागे घेण्यात आला रावते यांच्यासोबत काल मंत्रालयात इंटकचे अध्यक्ष सचिन अहीर आणि ओला उबेर कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच चालक मालक संघटनांची बैठक झाली या बैठकीत सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर संप मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं ओला उबेर चालक मालकांना त्यांच्या सेवेसाठी कंपनीकडून अधिक दर मिळावा ही प्रमुख मागणी चालक आणि मालकांची होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत इंधनाच्या दरवाढीनुसार दर द्यायला कंपनीने मान्यता दिली

याबाबत लाभार्थी कृष्णा रामजी पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

पाडवी यांचं गेल्या पाच दिवसांपासून अक्राणी तहसील कार्यालया समोर सुरु असलेलं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं विभागाच्या प्रांताधिकाऱ्यानी आंदोलनस्थळी भेट देऊन जिल्ह्यांधिकाऱ्यांशी चर्चेचं निमंत्रण दिलं त्यानंतर दिवाळी आणि सातपुड्यातल्या अष्टबा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करत असल्याचं पडावी यांनी सांगितलं या प्रश्नावर लढा सुरूच ठेवणार असल्याचं ते म्हणाले

तिचा शोध घेणाऱ्या पथकातल्या शिकाऱ्याने या वाधिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र वाघिणीने आक्रमक होऊन शोध पथकावर चाल केल्यामुळे तिच्यावर बंदुकीतून गोळी झाडली गेली त्यात तिचा मृत्यू झाला

अनियमित पावसामुळे यावर्षी पालघर जिल्ह्यातल्या पालघरतलासरीविक्रमगड या तीन तालुक्यांत चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे

तसंच सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बुलडाण्यात डाळीचा अत्यल्प तर साखरेचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दूकानदार मेटाकुटीला आले आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे दीपावली निमित्त स्वस्त धान्य दुकानातून उडीद आणि हरभरा डाळ देण्याचं जाहीर करण्यात आलं मात्र बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी मागणीपेक्षा कमी डाळीचा साठा पाठविण्यात आला अशा परिस्थितीत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसमोर धान्य वितरीत करावे तरी कसे असा पेच निर्माण झाला आहे